या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे

शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनं सातारा जिल्ह्यात कराड इथ्रन तर शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीनं कोल्हापूरमधून ही सुरूवात केली कराड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रथ्वीराज चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते पवार आणि चव्हाण यांनी यावेळी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका केली कोल्हापुरमध्ये झालेल्या शिवसेना भारती जनता पक्ष युतीच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले रासपचे मंत्री महादेव जानकर सदाभाऊ खोत उपस्थित होते या सभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबाबत शंका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षावर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पवार यांच्या राजवटीत राज्य उद्ध्वस्त झाल्याची टीका केली मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलेल्या या जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत

यापूर्वी या मतदार संघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती अकोला मतदार संघातून हिदायत पटेल रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे हिंगोली मतदार संघातून माजी खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे वानखेडे यापूर्वी दोनवेळा याच मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत

शिवसेनेचे माजी खासदार तथा भाजप नेते आणि मागील निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले सुभाष वानखेडे यांनाच काँग्रेसकडून आश्चर्यकारकरित्या उमेदवारी घोषित झाले मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील काँग्रेसकड्रन स्रभाष वानखेडे आणि वंचित बहजन आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत येथे रंगणार आहे कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्यांना आता एकमेकांना अलिंगन द्यावे लागणार आहे आकाशवणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यातल्या भंडारा गोंदिया मतदारसंघातून नाना पंचबुध्दे यांना उमेदवारी दिली आहे

यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्व मतदार संघांचा समावेश आहे

सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेनं नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरी करण्याची गरज नाही औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर आपण माघार घ्यायला तयार असल्याचं काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांनी काल जाहीर केलं पक्षानं त्यांनाही जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती पण त्यांनी ती नाकारली मग आता बंडखोरी कशासाठी असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे शहरातल्या राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात काल जिल्हाभरातून आलेल्या कार्यकत्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली

मराठवाड्यातल्या या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघा बहिण भावांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे

भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मूंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे

तर मागील चार दिवसात केवळ एक अपक्ष उमेदवारी अर्ज या लोकसभा मतदार संघात दाखल झाला आहे

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय काल जाहीर केला खासदार गांधी यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुवेंद्र यांनी ही घोषणा केली भाजपनं डॉ सुजय विखे राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार संग्राम जगताप बह्जन वंचित आघाडीनं सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर येथे नुकताच पार पडला खासदार दिलीप गांधीचाही मेळावा झाला त्यामूळे लोकसभेच्या निवडणुकीचे जोरात पडघंम सुरू झाले आहेत

तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली काँग्रेसच्या वतीने सर्वांना निरोप देण्यात आले होते असं थोरात यांनी सांगितलं त्यामुळे आता राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होत आहे आकाशवाणी बातम्यासाठी मनोज सातपूते अहमदनगर

सांगली इथं काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानं नाराज झालेल्या पाटील यांनी हा निर्णय घेतला